येत्या जूनपर्यंतच्या पहिल्या टप्प्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्यांसाठी निधी खुला करत असून या टप्प्यात कोविड रुग्णालयं विलगीकरण सुविधा अतिदक्षता विभाग व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन पुरवठा इत्यादी सुविधांच्या विकासावर भर राहणार आहे राज्यातले सर्व विधिमंडळ सदस्य तसंच लोकप्रतिनिधींच्या वेतनात तीस टक्के कपातीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल घेतला कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्शभूमीवर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला चालू महिन्यापासून प्ढचं वर्षभर सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात तीस टक्के कपात केली जाणार आहे येत्या महाराष्ट्र दिनी एक मे रोजी राज्यभरात होणारे ध्वजारोहण फक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि निवडक मान्यवरांच्या उपस्थितीतच होईल या शिवाय कुठलाही समारोह किंवा संचलन न होणार नाही याबाबतचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या सर्वांना नव्वद दिवसांसाठी पंचवीस लाख रूपये विमा संरक्षण देण्याला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याआधीच यासंदर्भात घोषणा केली होती अंगणवाडी सेविका मदतनीस आशा कार्यकर्त्या ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आणि आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणारे केंद्र चालक संगणक परिचालक यांना हे विमा कवच लागू असेल या कर्मचाऱ्यांना नियमित वेतनाव्यतिरिक्त एक हजार रुपये अतिरिक्त मानधन देण्याचा निर्णयही ग्रामविकास विभागानं घेतला असून त्यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांना सूचना पाठवण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

कोरोना विषाणुच्या वाढत्या प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला

सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत त्यांनी काल द्रदूष्य प्रणालीद्वारे बैठक घेतली त्यावेळी त्यांनी संबंधित पुरवठादार वाहतुकदार आणि वितरण यंत्रणांना याबाबत तातडीनं कळवावं अशी सूचना केली राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल या बैठकीत उपस्थित होते केंद्रीय कृषीमंत्र्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून भयभीत झालेल्या शेतकऱ्यांना अभय दिलं असल्याचं पटेल यांनी म्हटलं आहे

देशभरात सध्याच्या आवश्यकतेप्रमाणे पीपीई साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून आणखी पुरवठाही सुरू झाल्याचं ते म्हणाले कोरोना विषाणू विरोधातल्या या लढ्यात कोणीही हलगर्जीपणा करू नये टाळेबंदीच्या नियमांचं योग्य पालन करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलं देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण अत्यधिक असलेल्या नऊ राज्यात आरोग्य मंत्रालयाची दहा उच्चस्तरीय पथकं पाठवली असून यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे रुग्णांवर उपचारासाठी विलगीकरण कक्ष तयार केले जात असल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली पुण्यातली राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा एन सी एल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत संयुक्तपणे वैद्यकीय उपकरणांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणार आहे

वैद्यकीय उपकरणांच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनासाठी आवश्यक असलेलं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सर्व उत्पादकांना विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं

वजनाला हलकी बॅटरीवर तीन तास चालणारी तसंच पुनर्भारित करता येणारी ही यंत्र असल्याची माहिती कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी दिली व्हेंटिलेटरसाठी आवश्यक असलेल्या सर्व गरजांची पूर्तता या व्हेंटीलेटर्स मध्ये सुद्धा असेल असही अधिकाऱ्यांनी नमूद केलं

हे सर्वजण वाशिम इथल्या कोराना बाधित रुग्णांच्या संपर्कात आले होते आता अकोला जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या नऊ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली

हा रूग्ण किराडपुरा इथल्या कोरोना विषाणू बाधित मुलाचे वडील आहेत औरंगाबादेत बाधितांची संख्या अठरावर गेली असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यातही पाच जोडपी दिल्लीतल्या मरकज इथल्या कार्यक्रमाला जाऊन आल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे यामध्ये उदगीर तालुक्यातले चार आणि निलंगा तालुक्यातल्या एका जोडप्याचा समावेश आहे

नागरिकांनी मास्कचा वापर करून स्वतःचं आणि इतरांचं आरोग्य सुरक्षित ठेवावं असं ते म्हणाले ज्या ज्या शहरामध्ये कोरोनाचा प्रभाव आहे त्या त्या शहरामध्ये मास्क वापरणे कंम्पलसरी करण्यात आलेलं आहे मास्क वापरल्या शिवाय कोणीही घराच्या बाहेर पड्र नये

यासंदर्भात समाज माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं सरकारनं सांगितलं आहे

संचारबंदीच्या काळात उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रिज सीआयआयच्या वतीनं विविध उद्योग समूहांच्या प्रमुखांसोबत उद्योगमंत्र्यांनी काल द्रदृश्य संवाद प्रणाली मार्फत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कोरोना विषाणू संकटानंतर उद्योग क्षेत्रापुढे मोठं आर्थिक संकट निर्माण होण्याची भीती आहे

खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेती अवजारं कीटकनाशके खते कृषीपंप यांचा पुरवठा करण्याची संरक्षण दलास लागणाऱ्या साधानांच्या उत्पादनाची निर्यातीचे व्यवहार सुरू करण्याची तसंच आयटी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी द्यावी आदी मागण्या उद्योजकांनी यावेळी केल्या चालू आर्थिक वर्षात देशात महागाईचा सरासरी दर तीन पूर्णांक सहा दशांश टक्के ते तीन पूर्णांक आठ दशांश टक्के राहण्याचा अंदाज भारतीय रिजव्ह बँकेनं वर्तवला आहे बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठीचा मौद्रीक धोरण अहवाल काल जाहीर केला त्यात पहिल्या तिमाहीत महागाई दर चार पूर्णांक आठ दशांश टक्के तर अखेरच्या तिमाहीत तीन पूर्णांक दोन दशांश टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जागतिक तसंच भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे परिणाम जाणवण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे

औरंगाबाद शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या घरपोच सेवेसाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट इमर्जन्सी स्लॅश नीड्स डॉट कॉम हे संकेतस्थळ उपलब्ध आहे महानगरपालिकेचा हेल्पलाईन क्रमांक एकोणनव्वद छप्पन्न तीस साठ शून्य साठ हा आहे तर मेडिकल आपत्कालिन सेवेचा हेल्पलाईन क्रमांक शून्य दोनशे चाळीस दोन पंच्याण्णव दहा दहा असा आहे

जिल्हाधिकारी जी

यापैकी चौघांच्या लाळेचे नुमने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे नांदेड शहरात इतवारा भागात राज्य राखीव पोलीस दल तैनात करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे राज्य राखीव पोलीस दलानं काल या भागात पथ संचलन केलं नागरिकांकडून टाळेबंदीचे नियम गांभिर्यानं पाळले जात नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथंही पोलिसांनी काल पथसंचलन केलं यावेळी जिंतूर तालुका व्यापारी महासंघाकडून पोलीस दलाच्या पथकावर प्ष्पव्रष्टी आणि जलपान करून स्वागत करण्यात आलं पूर्णा शहरातही पोलिसांनी काल पथसंचलन केलं

या नागरिकांना स्वयंसेवी संस्थांकडून फळे पुरवण्यात येत आहेत त्याचबरोबर योगाचं प्रशिक्षणही दिलं जात आहे

उस्मानाबाद इथल्या रुपामाता उद्योग समूहाच्या वतीनं विधिज्ञ व्यंकट गुंड हे शिंगोली आश्रमशाळेतल्या परप्रांतीय मजुरांना एक वेळ जेवण पुरवत आहेत त्याचप्रमाणे शहरातल्या गरज़ंनाही जेवण आणि दुधाच्या पिशव्या वाटप केल्या जात आहेत नांदेड शहरात स्वयंसेवी संस्था वैयक्तिक अन्नदाते गल्लोगल्ली मदत वाटप करत आहेत यातून विषाणूचा प्रसार होऊ शकतो अशी भीती आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड यांनी व्यक्त केली आहे

भोकरदन जाफराबाद तलाठी संघानं मुख्यमंत्री सहायता निधीस एकवीस हजार रूपयांची मदत केली आहे

ते म्हणाले सर्वच आमदारांनी आपआपल्या आमदार निधीतला पैसा देण्याचा निर्णय घेवून तसं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे

कुठे व्हेंटीलेटरची गरज आहे कुठे हे साहित्य लागतं या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर त्या गोष्टी खरेदी करण्याकरता त्या निधीचा उपयोग त्या त्या मतदार संघात होणार आहे किनवट आहे देगलूर बॉर्डरचा एरिया आहे

त्याही ठिकाणी करणार आहोत

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घराबाहेर न पडता आपआपल्या घरीच राहून साजरी करुया असं आवाहनही चव्हाण यांनी वार्ताहरांशी संवाद साधताना केलं नायगाव इथं पालकमंत्री चव्हाण यांनी काल भेट देऊन कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक कार्याविषयी आढावा बैठक घेतली नायगाव तालुक्यातल्या पाणी टंचाईवरील उपाययोजनांचाही त्यांनी आढावा घेतला तालुक्याच्या उन्हाळी पाणी पुखठा आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी मान्यता दिली

काल जिल्हाधिकारी कार्यालयानजिक अण्णाभाऊ साठे चौकात तपासणी दरम्यान काही तरुणांनी पोलिसांना मारहाण केली यापैकी दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं

परवा एका युवतीच्या मृत्यूनंतर दाखल केलेल्या आठ जणांचे अहवालही अद्याप प्रलंबित आहेत

ब्धवारी या युवकाला पोलिसांनी अटक करुन गुन्हा दाखल केला होता

त्यामुळे या अहवालानुसार शेतकऱ्याचं उत्पादन खरेदी केलं जावं अशी मागणी सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली असल्याचं लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं

विभागाकडून लवकरच याबाबत निर्णय होईल असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला

बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेत अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन कापूस आणि तूर वाहून गेल्यानं शेतकरी रस्त्यावर आले आहेत ज्या नागरिकांना शासकीय योजनेतून अन्नधान्याची गरज नाही अशा व्यक्तींनी शासकीय यादीतलं आपलं नाव वगळावं असं आवाहन लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे काही नागरिक स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्य घेत नाहीत मात्र अनेक गरजू नागरिक पात्र असूनही यादीत नावाचा समावेश नसल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाही ज्या लाभार्थ्यांना आवश्यकता नाही त्यांनी आपला लाभ सोडल्यास गरजू कुटुंबांना लाभ देऊन त्यांना आधार देणं शक्य आहे यासाठी सर्व नगरसेवकांनी प्ढाकार घेऊन आपल्या प्रभागातल्या नागरिकांना प्रवृत्त करावं असंही गोजमगुंडे यांनी म्हटलं आहे

शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात माल असूनही विक्री बंद असल्यानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे असं शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे